स राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार

हे अधिवेशन येत्या तीन ऑगस्टला सुरु होणार होतं मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ते पुढ ढकलल आहे मोजक्या आमदारांच्या उपस्थितीत हे अधिवेशन घ्यावं असा प्रस्ताव सरकारनं मांडला होता मात्र असं करणं हा त्या आमदारांना संविधानानं दिलेला हक्क हिरावण्यासारखं असल्यानं आम्ही तो नाकारला असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं दरम्यान मराठा आरक्षण मुद्यावर दोन दिवसाचं विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी या बैठकीत केली

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल ट्वीटरवर ही माहिती दिली विद्यार्थी आपला निकाल डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा रिझल्ट डॉट एनआयसी डॉट कॉम किंवा डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर पाहू शकतात

यावर फडणवीस यांनी आपल्याला आश्चर्य आणि दुःख वाटल्याची प्रतिक्रिया दिली होती मात्र सरकारनं दिलेलं आश्वासन हे याआधीच चार मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार होतं असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं

या प्रकरणात शासकीय अधिकाऱ्यांमार्फत योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचं सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे गेल्या सात महिन्यांपासून राज्य मागासवर्ग आयोग अस्तित्त्वात नाही आणि सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीनं योग्य सहकार्य नसल्याचीही बाब गंभीर असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं

यासंदर्भातला सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय उपम्ख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला

या नोंदणीकृत माथाडी मंडळातल्या कामगारांना हा निर्णय लागू होणार असून केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या रेल्वेच्या माथाडी कामगारांना हा निर्णय लागू नाही असं स्पष्ट करण्यात आल आहे

जागतिक व्याघ्र दिनाच्या पाश्वभूमीवर काल दिल्लीत जावडेकर यांच्या हस्ते अखिल भारतीय वाघ अन्मान अहवाल प्रकाशित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

पीपीई किट आणि इतर वैद्यकीय साधनांसाठी खाजगी रुग्णालयं जास्तीचे दर आकारत असल्याविरोधात दाखल केलेल्या एका जनहित याचिकेवर काल न्यायालयात सुनावणी झाली वैद्यकीय कर्मचारी पीपीई किट किंवा मास्क यासारखी साधनं प्रत्येक रुग्णासाठी बदलत नाहीत त्यामुळे जर त्यापोटी प्रत्येक रुग्णाला शुल्क आकारलं जात असेल तर त्यातून खाजगी रुग्णालयं अवाजवी नफा मिळवत असतील असं निरीक्षणही मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या पीठानं नोंदवलं या संदर्भात सरकारनं आणि याचिकेत नमूद केलेल्या रुग्णालयांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत या याचिकेवरची पुढची सुनावणी सात ऑगस्टला होणार आहे

यामध्ये नांदेड शहरातले पाच तर मुदखेड किनवट बिलोली तालुक्यातल्या कासराळी भोकर तालुक्यातल्या रिठा आणि देगलूर इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या रुग्णांमध्ये हा उच्चांक आहे

दरम्यान जालना जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं दोन हजाराचा टप्पा पार केला आहे

जालना शहरात काल करण्यात आलेल्या अँटिजेन चाचणीमधून आठ जण बाधित आढळले

दरम्यान परभणी जिल्हा रुग्णालयात कोरोना कामकाजात अनियमितता वाढत असल्यानं जिल्हाधिकारी दिपक म्गळीकर यांनी याप्रकरणी या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी बी एच बिबे याची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे परभणी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातले व्यापारी द्कानदार भाजी फळ विक्रेते यांची अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे काल ही तपासणी सुरु झाली सहा पथकांच्या मार्फत ही तपासणी करण्यात येत आहे पूर्णा शहरातही दकानदार व्यापाऱ्यांची आज आणि उद्या अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे

यामध्ये हिगोलीतले नऊ तर वसमत इथला एक रुग्ण आहे

एक लाख रुपये आणि स्मूतीचिन्ह तसंच सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे

यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला त्यानुसार चालू महिन्याचं वेतन बिल कोषागाराकडून मंजूर करुन घ्यावं त्यानंतर मार्च महिन्याच्या उर्वरित वेतनाचं बिल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत

मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालून वीज देयकांत तात्काळ सूट द्यावी असं राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा दहीहंडी उत्सव साजरा करणार नसल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे

झेबुन्निसा असं मूळ नाव असलेल्या कुमकुम यांनी मदर इंडिया कोहिनूर उजाला नया दौर प्यासा आरपार अशा सुमारे शंभराहून अधिक चित्रपटांतून विविध भूमिका साकारल्या होत्या त्यांच्यावर चित्रीत झालेल्या मध्बन में राधिका नाचे रे कभी आर कभी पार ये है बॉम्बे मेरी जान आदी गाण्यांतून त्या अधिक प्रसिद्ध झाल्या त्यांच्या पार्थिव देहावर मुंबईत माझगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात आले

ललिता केंकरे यांनी बहीण सुधा करमरकर यांच्यासोबत साहित्य संघ आणि ललित कलादर्शच्या अनेक नाटकांमध्ये काम केलं सई परांजपे यांच्या कथा या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती

निजाम यांच्या सात अपत्यापैकी जिवंत असलेल्या त्या शेवटचं अपत्य होत्या त्यांना नैसर्गिक मृत्यू आल्याचं निजामचा नातू नवाब नजफ अली खान यांनी सांगितलं

ही मुलं नदीत पोहण्यासाठी गेली होती

मात्र गर्भात असतानाच कोरोना विषाण्चा संसर्ग झाल्याची घटना पुण्यात घडली आहे

महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात तिला कोरोना संसर्ग झाल्याचं निदान झालं होतं बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या नाकातील स्वॅब त्याचबरोबर नाळ आणि नाभीच्या तपासणीनंतर बाळाला गर्भातच कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं

त्याच्यावर उपचार करण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले हे सगळं खूप आव्हानात्मक होतं असं बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोगशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आरती केणेकर यांनी सांगितलं

आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विजयक्मार मगर हे उपस्थित होते निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लावणं त्यांच संवर्धन करणं महत्त्वाचं असल्याचं इटनकर यांनी म्हटलं आहे

प्रत्येक प्रभागाला समन्वयासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी महानगरपालिका तसंच महसूल यंत्रणा विशेष लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिली

यावेळी चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला

या सर्वेक्षणाच्या आधारे फेरीवाल्यांना ओळखपत्र विक्री प्रमाणपत्र देण्यात येणार आहे

परभणी शहरासह जिल्ह्यातही रात्रभर पाऊस सुरु होता जिंतूर तालुक्यात काही वेळ जोरदार पाऊस झाला